ते काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते ज्यांना खुल्या प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही त्यांच्यासाठी आर्थिक मागास वर्गाची सवलत देण्यात आली आहे

ते काल मुंबईत बोलत होते सर्वोच्व न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आर्थिकद्रष्ट्या मागास प्रवर्ग ईडब्ल्यूएसचे लाभ देण्यात यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजातल्या संबंधित विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याचे आदेश देवून राज्य सरकारनं यासंदर्भात भूमिका निश्चित करावी असं सांगितलं होतं त्यानुसार संबंधित निर्णय घेतला असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाताळानिमित्त श्भेच्छा दिल्या आहेत सर्वांनी येश् ख्रिस्तांच्या प्रेम करूणा आणि क्षमा या तत्वांचं आचरण करायला हवं असं त्यांनी म्हटलं आहे कोरोना विषाण्चा प्राद्र्भाव लक्षात घेता नागरिकांनी गर्दी न करता साधेपणानं नाताळ साजरा करावा असं आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे

मराठवाड्यातल्या खेळाड्रंमध्ये असलेली क्षमता वुद्धींगत करण्यासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देईल असं केंद्रीय क्रीडा मंत्री म्हणाले

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं क्रीडा मंत्रालयाकडे केलेल्या मागण्यांबाबतही आपण सकारात्मक असून विद्यापीठास खेलो इंडियातून निधी देणार असल्याचंही ते म्हणाले दरम्यान भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रामध्ये कबड्डी या खेळाचा समावेश करावा अशी मागणी करणारं निवेदन जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना यावेळी सादर करण्यात आलं

हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून उपोषणाचा इशारा दिला होता यापूर्वीही पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे आणि खासदार भागवत कराड यांनी अण्णा हजारे यांची भेट घेऊन उपोषणाचा निर्णय मागं घेण्याची विनंती केली होती

औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागानं काल या प्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटक केली त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे

गुट्टे यांनी ही रक्कम योगेश्वरी हॅचरीज गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेड आदी कंपन्यांमध्ये गुंतवली

नांदेड जिल्ह्यात दोन तर औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात प्रत्येकी एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव अद्याप संपला नसून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी तसंच धार्मिक स्थळावर गर्दी करु नये असं आवाहन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना केलं आहे कोरोना विषाणू संदर्भातल्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते जिल्ह्यात सध्या रुग्णांची संख्या घटली असली तरी या आजाराच्या साथीचा प्रादर्भाव थांबला नसल्याचं सांगून नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष दक्षता घेण्याचं आवाहनही दिवेगावकर यांनी केलं आहे

यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातल्या शेतकऱ्यांना दपारी बारा वाजता संबोधित करणार आहेत भाजपच्या सर्व जिल्हा शाखांमध्ये पंतप्रधानांचं भाषण दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचं प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सांगितलं

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत अठरा हजार कोटी रुपये निधी देशभरातल्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे

औरंगाबाद इथं वृद्धाश्रम चालवणाऱ्या मालती करंदीकर कोविडग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करणारे उस्मानाबाद इथले विलास गोरे आणि लोहारा ग्रामीण रुग्णालयात कोविड काळात सर्वोत्कृष्ट कार्य करणारे सौदागर साठे यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसुत्रीचं पालन करण्याचं आवाहन हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी केलं आहे

परभणी बाजार समिती अंतर्गत काही शेतकऱ्यांची नोंदणी अद्याप झाली नसल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड चालू वर्षाचा ऑनलाईन सातबारा उतारा पिकपेरा बँकेचे पासबुक ही कागदपत्रे स्कॅन करुन नोंदणी करता येणार आहे

नाताळचा सण तसंच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लातूर महापालिका हद्दीत फटाके वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे राष्ट्रीय हरित लवादाने प्रद्षण होऊ नये यासाठी फटाके वाजवण्यास घातलेली बंदी आणि कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रात लागू असलेली रात्रीची संचारबंदी या दोन्ही बाबींचा विचार करुन लातूर महापालिकेने फटाकेबंदीचा निर्णय घेतला आहे

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी काल परळी शहरातील मोंढा मार्केट भागात शेतकऱ्यांशी संवाद साधून नव्या कृषी कायद्याचं महत्त्व आणि त्याचा शेतकऱ्यांना होणारा लाभ याची माहिती दिली हा कायदा शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचं स्वातंत्र्य प्रदान करणारा असून नव्या कायद्यामुळे कृषी क्षेत्रातील मध्यस्थांची मक्तेदारी संप्टात येणार असल्याचं मुंडे यांनी सांगितलं

या कर्मचाऱ्यांना पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्रं काल प्रदान करण्यात आले

जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षानं ही मोहीम राबवली गेली या बाल कामगारांच्या पालकांच सम्पदेशन करण्यात येऊन बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आलं

राजन गवस यांची निवड झाली आहे शिक्षक साहित्य संमेलन संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील यांनी ही माहिती दिली यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन ऑनलाईन पद्धतीने होणार आहे

याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे